आजच्या अनेक समस्यांना लोकमान्य टिळकांच्या विचारांमधून उत्तर मिळू शकते यासाठी युवा वर्गानं लोकमान्य टिळकांच्या चरित्राचा अभ्यास केला पाहिजे असं आग्रही प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज केलं भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद आणि पृण्यातील डेक्कन एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्वराज्य ते आत्मनिर्भर या अंतरराष्ट्रीय वेबिनारचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते लोकमान्य टिळक आणि लोकशाहीर अण्णा भाऊ साठे या दोन्ही महापुरूषांकडे मत हिंमत आणि किंमत होती कोणत्याही परिणामांची पर्वा न करता त्यांनी आपले परखड मत मांडलं असं प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केलं राज्य शासनाचा उच्च आणि तंत्र शिक्षण विभाग मुंबई विद्यापीठ आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आज लोकमान्य गंगाधर टिळक स्मृती शताब्दी आणि लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जन्मशताब्दीनिमित्त विशेष कार्यक्रमाचं आयोजन द्रदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आलं होतं त्याचं उद्घाटन केल्यानंतर मुख्यमंत्री बोलत होते

येत्या काळात या सेंटरद्वारे होणाऱ्या औद्योगिकरणातील नवीन संशोधनाचा फायदा पृणे आणि परिसरातील उद्योगांना आणि विद्यापीठातील विद्यार्थी प्राध्यापकांनाही होणार आहे

बारामती शहरासह तालुक्यात कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी कोरोना प्रतिबंधक उपाययोजना प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे संपर्क मंत्री अजित पवार यांनी आज दिले

दरम्यान पुणे शहरात राज्य सरकारतर्फे उभारण्यात येत असलेल्या जम्बो रुग्णालयाला पुणे महापालिकेने निधी नाकारलेला नाही असं स्पष्टीकरण स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी दिलं आहे शहरातील रुग्णांसाठी हे रुग्णालय उभे राहत असून त्यासाठी निधी देणे ही महापालिकेची जबाबदारी आहे

मनाच्या पाच गणपतींसह श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती अखिल मंडई मंडळ गणपती श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती या मंडळांचा त्यामध्ये समावेश आहे सिरम इन्स्टिट्यूटकडून विकसित करण्यात येत असलेल्या कोरोनावरील लसीची माहिती घेण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज सिरम इन्स्टिट्यूटच्या मुख्य कार्यालयाला आणि मांजरी येथील प्लांटलाही भेट दिली ईद ऊल अधा अर्थात बकरी ईद आज प्ण्यात साधेपणाने साजरी करण्यात आली मुस्लिम बांधवांनी घरीच नमाज पठण करून एकमेंकांना शुभेच्छा दिल्या आझम कॅम्पस मशिदीतून फेसबुक लाईव्हव्दारे थेट प्रक्षेपण करण्यात आलेल्या नमाज पठणालाही मुस्लिम बांधवांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला वाहतुकीची कोंडी आणि नागरिकांची गर्दी कमी व्हावी या हेतूने पिंपरी चिंचवड महापालिकेनं शगुन चौकातला फुलबाजार आजपासून क्रोमा शोरुम जवळ स्थलांतरित केला आहे

द्रध रस्त्यावर न ओतता आपल्या भावना सरकारपर्यंत पोहोचविण्याठी दगडाला दुधाचा अभिषेक घालून आंदोलकांनी सरकारचा निषेध व्यक्त केला दरम्यान दूध उत्पादक शेतकरी वाचवण्यासाठी प्रती लिटर दुधाला दहा रुपये अनुदान दिले पाहिजे अशी मागणी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज मावळमध्ये द्रध दरवाढी संदर्भातील आंदोलनाच्यावेळी पत्रकारांशी बोलताना केली प्णे आणि परिसरात उद्या आकाश साधारण ढगाळ राहून पावसाच्या मध्यम सरी अपेक्षित आहेत

तर हा होता आजचा पुणे वृत्तांत